क्लामचे संस्थापक प्रेषित महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत महंमद पैंगबरांनी मानवता करुणा आणि बंधूभावाची शिकवण दिली ती शांती आणि सौहार्दपूर्ण समाजबांधणीसाठी मार्गदर्शन करत राहील असं नायडू यांनी त्यांच्या शूभेच्छा संदेशात म्हटलं आहे ईद ए मिलादनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी राज्यातल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत प्रेषित पैगंबरांनी दिलेली प्रेम दया त्याग आणि मानवतेची शिकवण सर्वांनी आचरणात आणणं गरजेचं असून ईदचा सण या शिकवणीला उजाळा देणारा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे औरंगाबाद िक्षे आज सकाळी शहागंज परिसरातून जुलूस ए मोहम्मदी काढण्यात आला दुपारी तीन वाजता बाद नमाजे जोहर नंतर मुबारक की झियारतचं आयोजन केलं असल्याचं ईद मिलादुन्नबी समितीनं कळवलं आहे औरंगाबाद नजिक खूलताबाद धिं ईदनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे

भारत गॅस रिसोसॅस लिमिटेडचे प्रादेशिक अधिकारी कैलास कुलकर्णी यांनी काल अहमदनगर धिं बातमीदारांना ही माहिती दिली

अर्टिंगा कार आणि आयशर ट्रक या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात झालाअशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली

त्यामुळे भारताचं पारडं जड आहे जागतिक बाजारातले कमजोर कल आणि परदेशी गुंतवणुकीचा आटलेला ओघ यांचा परिणाम आज शेअर बाजारात दिसला